यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते टाटा उद्योग समूहाला असोचेम एंटरप्राईज ऑफ द सेंचुरी हा पुरस्कार देण्यात आला टाटा समूहाच्या वतीनं रतन टाटा यांनी हा पुरस्कार स्वीकारला देशाच्या विकासात टाटा उद्योग समूहाचं महत्त्वाचं योगदान आहे असं मोदी म्हणाले

दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी विकसित करण्याच्या दृष्टीनं आवश्यक उपाययोजनांबाबत ते चर्चा करतील दोन्ही देशातील प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांबाबतही दोन्ही नेते ऊहापोह करणार आहेत

त्याशिवाय दोन्ही देशांचे परराष्ट्र व्यवहार मंत्री संरक्षण मंत्रीही आगामी काळात परस्पर संवाद साधणार आहेत राजनाथ संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल हैदरबाद इथं अत्याधुनिक स्वनातीत विंड टनेल चाचणी सुविधेचं उद्घाटन केलं अमेरीका आणि रशियानंतर अशा प्रकारची अत्याधुनिक सुविधा विकसित करणारा भारत तिसरा देश ठरला आहे ही सुविधा पूर्णपणे स्वदेशी असून भारतातल्या उद्योग समूहांच्या सहकार्यानं विकसित करण्यात आली आहे

एपीजे अब्दुल कलाम क्षेपणास्त्र विभागालाही भेट दिली

सायबर सुरक्षा अंतराळ विज्ञान आणि कृत्रिम बुद्धीमत्ता यासारख्या आव्हानांकडे गांभिर्यानं लक्ष द्यावं लागेल असं ते म्हणाले केंद्रीय गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी आणि डीआरडीओ चे अध्यक्ष जी सतीश रेड्डी यावेळी उपस्थित होते

इथं ते उपस्थितांना संबोधित करतील दुपारी बोलपूर क्रॉस रोड इथं एक रोड शो होणार असून त्यानंतर ते मोहर कुटीर इथं पत्रकार परिषद घेतील त्या नंतर ते दिल्लीला रवाना होणार आहेत काल शहा यांनी मिदनापूर इथं एका रॅलीला संबोधित केलं होतं

दरम्यान तृणमूल काँग्रेसचे बंडखोर नेता सुवेंद्र अधिकारी यांनी काल मिदनापूर इथं अमित शाह यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला सुवेंदू यांच्यासह तृणमूल मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी भारतीय कम्युनिस्ट पार्टी आणि काँग्रेसच्या नऊ आमदारांनीही तसंच काही स्थानिक नेत्यांनीही काल भाजपा मध्ये प्रवेश केला निवडणूक आयोग राष्ट्रीय निवडणूक आयोगानं आसाम केरळ तामिळनाडू पश्चिम बंगला आणि पुद्द्चेरी इथं येत्या नवीन वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबत एक मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे निवडणुकांशी संबधित सरकारी अधिकाऱ्यांची त्यांच्या स्थानिक जिल्ह्यात नेमणूक करू नये असा सल्ला निवडणूक आयोगानं दिला आहे ज्या अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे किंवा ज्यांच्यावरील आरोपाबाबत निकाल बाकी आहे ज्या अधिकाऱ्यांवर निवडणूक संबधित कामात कुचराई केल्याचा आरोप आहे त्यांना निवडणूक संदर्भातील कोणतीही काम दिले जाऊ नये अशी स्पष्ट सूचनाही आयोगानं दिली आहे जे अधिकारी येत्या सहा महिन्यात निवृत्त होणार आहेत त्यांनाही निवडणुकीशी संबधित कोणतेही काम दिले जाऊ नये असंही आयोगानं स्पष्ट केलं आहे

ऑक्टोबर नोव्हेंबर या सणासुदीच्या काळातही संसर्गाचे प्रमाण कमी राहिले आहे असंही त्यांनी सांगितलं सर्वसमावेशक सर्वेक्षण मागोवा आणि उपचार यामुळे संसर्गावर नियंत्रण ठेवणं शक्य झाल्याचं त्यांनी या वेळी नमूद केलं

सध्या देशात सहा लसींच्या चाचण्या सुरू असल्याचं नीती आयोगाचे सदस्य डॉ विनोद पॉल यांनी या वेळी एका सविस्तर सादरीकरणादरम्यान सांगितलं

तपासणी हा घटक मृत्यूदर कमी करण्यातला महत्त्वाचा घटक असल्याचं या वेळी आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं

आरोग्य मंत्रालयानं कोविड लशीबाबत सातत्यानं विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांना उत्तर देताना हे स्पष्ट केलं आहे

वेगवेगळ्या लशी एकाचवेळी वापरल्या जाणार नाहीत असंही आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यानुसार ही संपत्ती जप्त करण्याचे आदेश सक्त वसुली संचालनालयानं दिले आहेत

मैसीनं स्पेनच्या एका लीग सामन्यादरम्यान गोल करून हे यश मिळवलं